अमेरिका भारत दरम्यान उद्या आयोजित इंडिया आयडियाज शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचं आज सकाळी निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या इंडिया आयडियाज शिखर परिषदेत मुख्य भाषण करणार आहेत अमेरिका भारत व्यापार परिषद या शिखर परिषदेचे आयोजन करत आहे

चांगल्या भविष्याची निर्मिती ही यंदाच्या इंडिया आयडिया समिटची संकल्पना आहे या आभासी परिषदेमध्ये भारतीय आणि अमेरिकन सरकारचे धोरणकर्ते राज्यस्तरीय अधिकारी आणि व्यवसाय आणि समाज क्षेत्रातील विचारवंत नेते यांची वैशिष्ट्यपूर्ण उपस्थिती असणार आहे शिखर परिषदेच्या इतर प्रमुख वक्त्यांमध्ये परराष्ट्रमंत्री डॉ

जयशंकर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोंपिओ व्हर्जिनियाचे सिनेट सदस्य आणि सिनेट इंडिया कॉकसचे सह अध्यक्ष मार्क वॉर्नर संय्क्त राष्ट्रातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हेली यांचा समावेश आहे शिखर परिषदेत भारत अमेरिका सहकार्यासह आणि जगभर पसरलेल्या महामारी पश्चात उभय देशांमधील भविष्यातील संबंध यासह इतर विषयांवर चर्चा होईल

हा उपक्रम विदयार्थ्यांना शिक्षकांना आणि पालकांच्या मानसिक आणि सामाजिक आत्मबलाला ताकद प्रदान करेल आणि त्यांचं मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याणाशी संबंधित समस्यांचं निराकरण करेल मनोदर्पण सुरू करताना निशंक म्हणाले या उपक्रमामुळं विदयार्थी शिक्षक आणि कुटुंबांना कठीण परिस्थितीत सामर्थ्य सूचना आणि सहकार्य मिळेल

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज कॉग्रेस नेते राहल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला ट्वीटरच्या माध्यमातून जावडेकर म्हणाले अमेरिका य्रोप आणि ब्राझीलच्या तुलनेत भारतात कोरोना या साथीच्या रोगांचे किमान प्रकरणे असून सक्रिय प्रकरणे आणि मृत्यू दर सुद्धा अत्यंत सरासरी आहे प्ढं बोलतांना ते म्हणाले राहल गांधींनी मेणबत्या दिव्यांची थट्टा करुन भारतीय लोकांचा आणि शूर कोरोना योद्धांचा अपमान केला आहे

गेले काही दिवस ते आतड्याच्या संसर्गाने आजारी होते त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि इतर मान्यवरांनी टंडन यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे

ई ई म्ख्य आणि एन डी ए च्या परीक्षांच्या तारखांमध्ये घोटाळा न होता या दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेता यावा यासाठी खातरजमा करण्याच्या सूचना केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिल्या आहेत दोन परीक्षांच्या तारखांतील घोटाळ्याबाबत अनेक विदयार्थ्यांकडून निवेदनं प्राप्त झाली असून या प्रकरणाची तपासणी करण्यात आली आहे

ई ई म्ख्यमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा सप्टेंबरला होणाऱ्या एन डी ए च्या परीक्षेतही भाग घेता येईल पुढं बोलतांना निशंक म्हणाले की डी जी आणि नष्टानल टेस्टिंग एजन्सी या परीक्षांच्या तारखांमध्ये होणाऱ्या गडबडीबाबत पाहणी करुन सुनिश्चितता देईल

दरम्यान भारतात कोरोना विषाणू संसर्गाम्के होणारा मृत्यूदर अमेरिका आणि युरोपाच्या तुलनेत कमी असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे

दरम्यान नागपूर शहरात मिशन बिगीन अंतर्गत दिलेल्या शिथलतेचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना द्कानांवर महानगरपालिकेच्या वतीने कारवाई केली जात आहे तर वाहतूक नियमाच उल्लंघनकरणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक पोलिस शहरभरात कार्यवाही करत आहेत द्ध रस्त्यावर फेकल्यानं प्रश्न निकाली निघत नाहीत आपलं म्हणणं सरकारसमोर मांडायला हवं त्यातूनच मार्ग निघेल असं दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं आहे दुध संघासह दुधाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांची मंत्रालयात बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी असून दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे असे मत पश् दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं भाजपानं दुध आंदोलन सुरू करण्यापूर्वीच आम्ही ही बैठक बोलावली होती दरम्यान राज्यातील विविध ठीकाणी दूध दरासाठी द्ध आंदोलन करण्यात आल

जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यास सहाय्य मिळावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे म्लाखती घेण्यात येणार आहेत अशी माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहायक संचालक प्रफ्ल्ल शेळके यांनी दिली मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्नावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर इतरमागासवर्गीय समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये आणि त्याप्रमाणे सरकारन न्यायालयात बाजू मांडावी म्हणून ओबीसी समाजाचे नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज संध्याकाळी मंत्रालयात बैठक होणार आहे मराठा विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे सरकारन सारथी योजनेला आर्थिक मदत जाहीर केली त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय विदयार्थ्यांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या महाज्योती योजनेला सरकारन आर्थिक मदत दयावी अशी मागणी ओबीसी नेते करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं या बैठकीत मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण तसंच ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार देखील उपस्थित राहणार आहेत कोरोना संसर्गाचे लवकर निदान व्हावे यासाठी आता वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रपिडअँटीजेन टेस्ट स्रू करण्यात आली आहे

या चाचणीचा अहवाल अर्धा ते एक तासांत प्राप्त होईल तरी कोरोना विषाणू संसर्गाची लक्षणे असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी अँटीजेन टेस्ट सेंटरला जाऊन टेस्ट करून घेण्याचे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी केले आहे

वर्धा डाक विभागातंर्गत टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेसाठी फिल्ड ऑफीसर आणि थेट एजन्ट पदभरती करण्यात येत आहे

तसेच प्रत्येक शनिवार रविवार या दिवशी औषधालय दवाखाने आणि दुध वितरण संकलन वगळून इतरसर्व बाबींवर बंदी घालण्यात येत असून या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू राहणार आहे असे आदेश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज दिले